पाच ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होणार असून सात ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं

या दोन्ही राज्यांसाठी आदर्श आचारसंहिता कालपासून लागू झाली आहे

दरम्यान निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे सुलभरित्या शांततेत पूर्ण करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना दिली मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घ्यावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं

औरंगाबादचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली

मतदार चिठ्ठ्या मतदानाच्या आठवडाभर प्रर्वीच देण्याचा प्रयत्न असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं

ते काल जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते हिंगोली जिल्ह्यांमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल आचारसंहिता भंग केल्यास दीड तासात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिला आहे

आचारसंहितेच्या काळात संभाव्या आर्थिक व्यवहाराला पायबंद घालण्यासाठी पथकं नियुक्त करण्यात आली असून नागरिकांनी रोखीचे व्यवहार टाळावेत असं आवाहन जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी केलं आहे

पोपळवाडी भागात पोलिसांनी काल संध्याकाळी एका द्रकानावर छापा टाकून ही कारवाई केल्याचं पीटीआयचं व्रत्त आहे

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते या सर्व मुद्यांवर राज्यातलं भाजपा शिवसेना युतीचं सरकार अपयशी ठरलं असल्याची टीका त्यांनी केली हे सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी भावनिक मुद्दे उपस्थित करून जनतेचं लक्ष इतरत्र वळवण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यताही चव्हाण यांनी वर्तवली

नाशिक जिल्ह्यात सर्वच्या सर्व म्हणजे पंधरा मतदार संघांत उमेदवार दिले जातील अशी माहिती मनसेचे नेते अभिजित पानसे आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काल नाशिक इथं झालेल्या मेळाव्यात दिली

पाच लाख रुपये मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरुप आहे शास्त्रीय गायन आणि वादन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंतांना हा प्रस्कार दिला जातो

मात्र जागतिक मृष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचून पदक पटकावणारा अमित हा पहिलाच भारतीय पुरुष मुष्टियुद्धपटू ठरला आहे

ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला दीपक हा चौथा भारतीय खेळाडू आहे येत्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी विनेश फोगट बजरंग पुनिया रविकुमार दहिया हे यापूर्वीच पात्र ठरले आहेत तर राहल आवारेची कांस्य पदकासाठीची लढत आज होणार आहे

साहित्य संगीत नाट्य धार्मिक राजकीय तसंच शासकीय कार्यक्रमांचे खुमासदार सूत्रसंचालक अशी त्यांची ओळख होती नांदेडच्या सांस्कृतिक क्षेत्रात सेनगावकर यांची सदैव उणीव भासेल अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सेनगावकर यांना श्रध्दांजली वाहिली आहे

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ उद्धव भोसले अभिनेते राहुल सोलापूरकर आमदार अमित देशमुख विद्यापीठाचे प्र कुलगुरु जोगेंद्रसिंह बिसेन उपस्थित होते